हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शुभारंभ इंटरनेटचा सतर्कतेने उपयोग करण्याचे गृहमंत्री अनिल देशम्ख यांचे आवाहन

शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी चांगली असून मृत्यू दर कमी आहे तसेच नवीन रुग्ण आढळन्याच दर देखील मंदावला आहे

दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मृत महिलेच्या क्टुंबातील व्यक्तींचे स्वॅब नमूने घेण्यात येत आहेत

मणिपूर मेघालय ओरिसा आसाम या राज्यातील कामगार बांधव लॉकडाऊनमध्ये अमरावती जिल्ह्यात अडकून पडलेले असल्यास त्यांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

त्यात मुंबईच्या शीव इथल्या खाजगी रुग्णालयातली परिचारिका तसंच मुंबईतल्याच चेंबूर परिसरातल्या एका दाम्पत्याचा समावेश आहे

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या चार धाम प्रकल्पाअंतर्गत आज अत्यंत आव्हानात्मक अशा चंबा बोगदयाचा शभारंभ केंद्रीय महामार्ग परिवहन तसेच एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून नागपूर मधून करण्यात आला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या मिलिटरीतील संस्थेने हे काम विक्रमी वेळात पूर्ण केले आहे

याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की बाराही महिने हा रस्ता सुरु राहणार आहे

मानसरोवराचा रस्ताही अत्यंत कठीण असून तेथेही बीआरओ चांगले काम करीत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले की केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री या राष्ट्रीय मार्गामुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाला चालना मिळणार आहे

कोरोनाच्या संकटकाळात पवित्र रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम समाजाने कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अत्लनीय आहे जात पात धर्म भेद बाजूला ठेवून कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजूटीने लढा देण्यासाठी हे योगदान आदर्शवत आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले इचलकरंजीमधील समस्त मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्रु अतिदक्षता विभागाचे म्ख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन लोकार्पण केले

कालपासून महाराष्ट्रातून देशांतर्गत विमान सेवा मर्यादित प्रमाणात सुरु झाली आहे या माध्यमातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी केली आहे त्यानुसार राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारला जाणार आहे

तसंच सुरक्षित अंतराचे नियम पाळत प्रवाशांना वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल मात्र कंटेनमेंट झोनमधून हा प्रवास करता येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारसंदर्भात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते इंटरनेट हे माहिती मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असून त्याचा उपयोग ज्ञान व्यवसाय वृद्वीसाठी करावा कोणाच्या धार्मिक भावना दुखविण्यास अथवा समाजातील शांती आणि एकता बिघडवायला यांचा द्रुपयोग करू नये असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे लाँकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर ऑनलाईन पेर्मेट आणि ई कॉमर्ससाठी खुप मोठ्या प्रमाणात होत आहे इंटरनेटच्या या वाढत्या उपयोगामुळे सायबर क्रिमीनल व हॅकर्स सामान्य लोकांना फसवण्यासाठी व त्यांना लुटण्यासाठी नवीन क्लुप्त्या लढवत असतात अशा प्रकारच्या फसवणूकी पासून सतर्क रहण्यास त्यांनी संगितले राज्यातील नागरिकांनी सूज्ञ पालकांनी मुलांनी व्यावसायिकांनी इंटरनेटचा योग्य वापर करावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागप्र विदयापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी प्राचार्य डॉ

चौधरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला

नागपूर जिल्ह्यात काही भागातील पिकावर टोळधाडीचा प्रादूर्भाव आढळुन आला आहे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनेनुसार शेतात ध्र करणे ड्रम वाजवून आवाज करणे आणि शेवटी फवारणी करणे स्रु केलेले असून शेतकऱ्यांनी जागरुक रहावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझ्डपांवर जमा झालेले असतात त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते असे कृषी विभागाने कळविले आहे

संघटनेचे महासंचालक टेड्रॉस एड्नॉम घेबेरियसिस यांनी काल ही घोषणा केली

रूग्णांसाठी जेव्हा फक्त हे औषध किंवा मॅक्रोलाइड सोबत हे औषध वापरलं जातं तेव्हा मृत्यू दर जास्त असल्याचं अन्मान समोर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे सध्या स्रू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांचे कामकाज ठप्प झाले असताना नाशिक मधील यशवंतराव चव्हाण म्क्त विद्यापीठाच्या वतीने पीएचडीसाठी आनलाईन मौखिक परीक्षा घेतली आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा आगळावेगळा प्रयोग राबविला राज्यात अशाप्रकारे परीक्षा घेणारे हे पहिलेच विदयापीठ ठरले आहे ब्लडाणा जिल्ह्यात ब्लडाणा मलकाप्र मार्गावर शेलाप्र इथं काल रात्री एका मोटारसायकलचा अपघात झाला

जखमीवर मालेगाव इथल्या कोलते रुग्णालयात उपचार स्रु आहेत

संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्म्लनासाठी निग्रहाने लढत असतांना माण्सकीच्या नात्याने परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यांमधील नागरिकांना म्ंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे

ब्रहन्म्बईतील प्रवाशांची संस्थात्मक क्वारंटाईनची स्विधा हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवासी यांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे